बलशाली आणि सर्वसमावेशक देश घडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीनं पुढं जाण्याची गरज आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

बीड जिल्ह्यातल्या चारा छावण्यांमधे भ्रष्टाचार झाल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप बलशाली आणि सर्वसमावेशक देश घडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे पुढं जाण्याची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना सांगितलं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेत पहिल्यादाच मोदी भाषण करत होते निवडणुका जिंकण किंवा हरण यापलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी आपण झटत आहोत

दहशतवादावर मतभेद असू नयेत भ्रष्टाचाराविरोधात सरकारचा लढा सुरुच राहील असंही त्यांनी सांगितलं आपल्या भाषणात त्यांनी गांधी घराण्यावर टीका केली

तसंच त्यांच्याच सरकारमधील पी

नरसिंह राव यांचंही कौतूक केलं नाही असं ते म्हणाले आणीबाणी हा लोकशाहीवरचा कधीही धुऊन न निघणारा डाग असल्याची टीकाही त्यांनी केली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक प्रस्ताव आज लोकसभेत मंजूर झाला आज दोन्ही सभागृहात सलग दुस या दिवशीही चर्चा झाली डीएमके चे सदस्य दयानिधी मारन यांनी यावेळी बोलताना देशभरातल्या आणि विशेष करुन तामिळनाडूतल्या पाणी प्रशावर सभागृहाचं लक्ष वेधलं या प्रश्नाला सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणताच राज्यमंत्री अर्जून मेघवाल आणि भाजपा सदस्य राजीव प्रताप रुडी यांनी हरकत घेतली कॉप्रेसचे दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रपतींच्या भाषणात बेरोजगारीच्या प्रशाचा उल्लेख नसल्याबद्दल सांगितलं तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ बायन यांनी सर्व सदस्यांनी बेरोजगारी आणि कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्याचा मुद्दा आज लोकसभेत केरळ काँग्रेस एमचे सदस्य थॉमस छाझिकदन यांनी उपस्थित केला सरकारची धोरणं जनहिताची नसल्यामुळे प्रसिद्ध अर्थतज्ञ सरकारबरोबर काम करु शकत नसल्याचा आरोप त्यांनी केला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा करताना ते बोलत होते जीएसटी आणि विमुद्रीकरणाचा निर्णय हे सरकारचं सपशेल अपयश असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं मृत व्यक्तींच्या अवयवांचं दान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्याच्या हेतूनं राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण कार्यक्रम तयार केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संघटनेचं मुख्य कार्यालय नवी दिल्ली इथं स्थापन करण्यात आलं असून मुंबई चेन्नई कोलकाता चंदीगड आणि गुवाहाटी क्षेत्रीय कार्यालयं स्थापन करण्यात आली आहेत राज्यसभेत आरोग्य आणि कुट्रंबकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लिखीत उत्तराद्वारे आज ही माहिती दिली

मध्यप्रदेश केरळ राजस्थान हरयाणा गोवा जम्मू काश्मीर ओदिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यात संघटनेची कार्यालयं स्थापन करण्यासाठी निधी मंजूर केला आहे सरकारनं अवयव तसंच ऊतीचं प्रत्यारोपण तसंच त्यांची साठवणूक करण्यासाठी सोयीसुविधांमधे सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं नीती आयोगाच्या निर्देशाकांच्या समग्र आरोग्य विषयक कार्यक्रमात केरळ पहिल्या स्थानावर तर आंध्रप्रदेश दुस या तर महाराष्ट्र तिस या स्थानी आहे आरोग्य सुधारणेत दरवर्षी सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करणा या राज्यांमधे हरियाणा राजस्थान आणि झारखंड राज्य अग्रस्थानी आहेत विविध राज्यांमधे असलेल्या आरोग्यविषयक सुविधा आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या दुष्टीनं होत असलेले प्रयत्न वृद्धींगत होण्याच्या उद्देशानं नीती आयोगामार्फत दरवर्षी अशाप्रकारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं मूल्यांकन केलं जातं

त्यावेळी ज्यांनी निर्भिडपणे आणीबाणीला सर्व शक्तीनिशी विरोध केला त्या सर्व थोर व्यक्तींना आज देश नमन करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे ह्कुमशाही वृत्ती देशाच्या लोकशाही मुल्यांपुढं पराभूत झाल्या होत्या असंही मोदी यांनी म्हटलं आहे आणीबाणीची घोषणा आणि त्यानंतरच्या घडामोडी हा देशाच्या इतिहासातला काळाकृष्ट अध्याय आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे देशाची घटना आणि घटनात्मक संस्था सर्वोच्च आहे हे आजच्या दिनानिमित्त लोकांनी लक्षात ठेवावं असं त्यांनी म्हटलंय गृहमंत्री अमित शहा यांनीही आणिबाणीतल्या सेनानींना आदरांजली वाहिली आहे आणीबाणीच्या काळात राजकीय स्वार्थासाठी लोकशाहीची हत्या करण्यात आली असं शहा यांनी ट्विटरवर म्हटलं आहे आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते

आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते सदस्य अजित पवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता

मीटर उपलब्ध असताना ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच तांत्रिक कारणाशिवाय किंवा हलगर्जीपणामुळे फीडर बंद होऊन वीज प्रवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्याला जबाबदार ठरविण्यात येऊन ही बाब संबंधित अभियंताच्या वेतनवाढीस जोडली जाईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली

राज्यात सर्व लहान बालकांना या आजारावरील लस उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी आमदार अमीन पटेल कुणाल पाटील आदी सदस्यांनी केली त्याला ते उत्तर देत होते मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर केंद्र अल्पशा द्रुस्ती कामानंतर लवकरच सुरु केलं जाईल असं शिंदे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं

समाजमाध्यमांवर काँग्रेस प्रवक्ते संचिन सावंत यांच्या सरकारविरोधी टिप्पणीवर च्कीच्या भाषेत उत्तर देणा या आणि शिवराळ भाषेत टीका करणा यांविरोधात आपण मुंबई पोलिसांचा सायबर विभागाला निर्देश देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत सांगितलं सचिन सावंत हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असताना त्यांच्यावर अशा भाषेत टीका करण्यात आल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं बीड जिल्ह्यातल्या चारा छावण्यांमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केला

यावर ज्या शेतक यांची देयक राहिली असतील त्याबाबत अधिक माहिती घेऊन ही देयकं देण्यात येतील असं आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळच्या चर्चेला उत्तर देताना दिली

हवामान खात्याच्या अधिका यानं पुण्यात वृत्तसंस्थेला ही माहिती दिली मान्सून आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात दाखल झाला तो उत्तर मध्य महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी काल पाऊस पडला विदर्भात काही ठिकाणी काल हलका पाऊस आला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं